या घटनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आज सुरू होतं आहे या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित करून भारत पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ करणार आहेत

इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिक शरण येण्याची दुसऱ्या महायुद्वानंतरची ही पहिलीच घटना

भारतीय सैन्यानं रणांगणावर शौर्य तर गाजवलंच पण बांगलादेश मुक्ती वाहिनीला प्रशिक्षणही दिलं भारताच्या विजयदिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याची सुरुवात नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे यावेळी रात्रंदिवस प्रज्वलित राहणाऱ्या ज्योतीद्वारे चार विजयी मशाली प्रज्वलित केल्या जाणार आहेत या युद्धातील परमवीर चक्र आणि महावीर चक्र विजत्या सैनिकांच्या गावांसह देशाच्या विविध भागात या मशाली नेल्या जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसेनाध्यक्ष बिपिन रावत आणि तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन या युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना आदरांजली अर्पण करणार आहेत

अब्दुल मोमेन यांनी केलं आहे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दुरदृश्य प्रणालीद्वारे उद्या होणाऱ्या शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते काल बोलत होते

दरम्यान दोन्ही देशातील नागरिकांचा प्रवास सुरू राहण्यासाठी भू सीमा आणि रेल्वेच जाळं पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

बांगलादेश मुक्तीसाठी लढणाऱ्या भारतीयांचा आपला देश सन्मान करणार असल्याचंही मोमेन यांनी म्हटलं आहे दरम्यान आपलं सरकार धर्माच्या नावाखाली कोणालाही देशात अराजक निर्माण करू देणार नाही असा इशारा पंतप्रधान शेख हसीना यांनी दिला आहे बांग्लादेश विजयाच्या पूर्वसंध्येला त्या काल आपल्या भाषणादरम्यान बोलत होत्या

मोदी गजरात शेतकरी कल्याणाला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकार कटिबद्द असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केला गुजरातमधील कच्छ भागात तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते यामध्ये जगातील सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प सरहद डेअरीचा दूध प्रक्रिया शीतकरण आणि पॅकिंग प्रकल्प आणि समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पिण्याचं पाणी बनवण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन हा विरोधकांचा राजकीय डाव असून विरोधी पक्ष शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत असं मोदी म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी संघटना आणि खुद्द विरोधी पक्षसुद्धा ज्या कृषी सुधारणांची मागणी करत होते त्याच सुधारणा नवीन कायद्यात आहेत मग या कायद्यांना विरोध कशासाठी होत आहे असा सवाल त्यांनी केला प्रजासत्ताक दिन पुढच्या महिन्यात होणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनाच्या कार्यक्रमाला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं असल्याचं ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डेमिनिक राब यांनी काल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितलं

अमेरिका लस अमेरिकेत सुरू असलेल्या कोरोनावरील लशीकरण मोहीमेतील लशीची सुरक्षितता आणि प्रभावीपणा याचे प्राथमिक विश्लेषण अन्न आणि औषध प्रशासनाने जाहीर केले आहे

मॉडर्नाच्या सहकार्याने ही लस विकसित करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थिती वापरण्यात येत आहे एस सी ओ डिजिटल क्षेत्रातला आघाडीचा देश बनण्याची भारताची क्षमता आहे असं प्रतिपादन शांघाय शिखर परिषदेचे सरचिटणीस व्लादिमीर नोरव यांनी केलं आहे परिषदेच्या समारोपानंतर ते काल बीजिंगमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते स्टार्ट अप्स पारंपरिक औषधे आणि नवोपक्रमासाठी विशेष कृती दल तयार करण्याच्या भारताच्या प्रस्तावाची त्यांनी दखल घेतली

भारताच्या सक्रिय सकारात्मक आणि विधायक भूमिकेमधून या परिषदेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा भारताचा मानस असल्याचं दिसून येतं असं ते म्हणाले

कझाकिस्तानसाठी भारत एक प्रमुख राजकीय व्यापारी आर्थिक आणि गुंतवणुकीसाठीचा भागीदार आहे असं येरलान अलिम्बायेव यांनी म्हटलं आहे जम्म् काश्मीर जम्मू आणि काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषद निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होत आहे

या आधीच्या सर्व टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावं असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त के के शर्मा यांनी केलं आहे केरळ मतमोजणी केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी प्रारंभ झाला आहे

बहुतेक सर्व मतदार संघांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वातली डावी आघाडी काँप्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी आणि भाजपा पुरस्कृत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अशी तिरंगी लढत अपेक्षित असून या निवडणुकीच्या निकालाची आता उत्सुकता आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अज्न संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार